मोदी मोबाईल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भारत जगातली सर्वात मोठी लशीकरण मोहीम राबवणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे

डिजिटल क्षेत्रात नवनिर्मितीची भारताची क्षमता खूप मोठी आणि उल्लेखनीय असून मोबाईल तंत्रज्ञानाच्या मदतीमुळेच देशातल्या गरीब आणि वंचित वर्गाला कोरोना संसर्गाच्या काळात मोठी मदत मिळाल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले

परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं हा दौरा आयोजित केला आहे या प्रकारचा हा पहिलाच दौरा असून त्यानंतर हे राजदूत देशातल्या इतर शहरांनाही भेटी देणार असल्याचं नियोजन आहे दरम्यान राजदूतांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्य सचिव सोमेश कुमार यांनी काल सर्व तयारीचा आढावा घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश दिले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी भारत बायोटेकला भेट दिली होती त्यानंतर होणारा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे नवीन संसद भवन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या नवी दिल्ली इथं संसदेच्या नव्या इमारतीचं भूमिपूजन होणार आहे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर प्रथमच संसद भवन उभारणीचं हे काम होत असून आत्मनिर्भर भारताचं स्वप्न साकारण्याच्या दृष्टीनं हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे

अत्याधुनिक रचना तंत्रज्ञान सुविधांनी युक्त आणि ऊर्जा कार्यक्षम असलेल्या त्रिकोणी आकारातील या नवीन संसद भवनातली सुरक्षा व्यवस्था देखील अत्याधुनिक असेल

राज्यसभेचा आकारही आणखी मोठा असणार आहे भारताची संस्कृती शिल्प कला आणि वास्तुकलेतल्या विविधतेचा अनोखा संगम या नवीन इमारतीच्या रचनेत दिसणार आहे सामान्य नागरिकांनाही पाहता येऊ शकेल असं एक केंद्रीय दालनही यामध्ये असेल ही इमारत पर्यावरणप्रक हरित इमारत असेल तसंच याद्वारे रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होऊन आर्थिक पुनरुथ्थानही होणार आहे उच्च गुणवत्ता असलेली ध्वनी आणि दूकश्राव्य यंत्रणा आरामदायी आसन व्यवस्था आणि आपत्कालीन समयी बाहेर पडता येऊ शकेल अशी प्रभावी व्यवस्थाही या नव्य संसद भवनात असणार आहे

यावेळी कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर आणि वाणिज्य मंत्री पीयूष गोयल उपस्थित होते या चर्चेत कोणताही तोडगा निघाला नाही मात्र केंद्र सरकारकडून आज तडजोडीचा प्रस्ताव येण्याची अपेक्षा असल्याची माहिती एका शेतकरी नेत्याने दिली आहे

तामिळनाडू आणि पुडूचेरी मध्ये नीवर मुळे मोठी हानी झाली होती केंद्रीय गृह मंत्रालयाचे सहसचिव आशुतोष अग्निहोत्री यांच्या नेतृत्वाखालील या समितीने दोन्ही राज्यातील हानी झालेल्या अनेक ठिकाणांना या आधीच भेट दिली होती काल समितीने तामिळनाडूचे मुख्यमंत्री इ पळणीस्वामी यांची भेट घेतली वादळाची झळ पोहोचलेल्या पायाभूत सुविधांच्या पुनर्रचनेसाठी तसंच बाधित जनतेला किती सहाय्य देण्यात यावं या संबंधातील निवेदन मुख्यमंत्र्यांनी यावेळी समितीला दिलं नुकत्याच झालेल्या बुरेवी चक्रीवादळात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याकरिता आणखी एका पथकाला पाठवण्याची मागणीही पालनस्वामी यांनी केली बुरेवी मुळे झालेल्या पावसात हजारो एकर भातशेती पाण्याखाली गेली असं त्यांनी सांगितलं

मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना प्राधान्याने टोकन देण्याचे निर्देश विविध जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत देशातील धान उत्पादक राज्यांपैकी छत्तीसगड हे एक महत्वाचं राज्य आहे

मोदी शभेच्छा कुवेतच्या पंतप्रधानपदी नियुक्त झालेले शेख सबाह अल खालिद अल अहमद अल सबाह यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं असून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत दोन्ही देशांमधले संबंध अधिक दृढ होतील असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला आहे अर्णव गोस्वामी टीआरपी घोटाळा प्रकरणी चौकशी दरम्यान मुंबई पोलिसांकडून छळ होत असल्यामुळे या प्रकरणाचा तपास आणि कायदेशीर कारवाईला स्थगिती द्यावी आणि तपास सीबीआयकडे सोपवावा अशी विनंती करणारी याचिका पत्रकार अर्णव गोस्वामी यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे टी आर पी घोटाळा प्रकरणी कांदिवली पोलिस ठाण्यात प्राथमिक माहिती अहवाल नोंदवण्यात आला आहे ए आय जी आऊटलायर कंपनीच्या रिपब्लिक टीव्हीचा यामध्ये सहभाग असल्याच्या संशयावरून मुंबई पोलिसांनी चौकशी सुरू केली मात्र यात कर्मचाऱ्यांचा जाणीवपूर्वक छळ केला जात असल्याचा आरोप अर्णब गोस्वामी यांनी आपल्या विनंती याचिकेत केला आहे

यातील एक दहशतवादी हा पाकिस्तानी नागरिक असल्याचं वृत्त आहे याबाबत अधिक तपशिलाची प्रतीक्षा आहे क्रीडा केंद्र निवृत्त झालेल्या क्रीडापटूना मदत करण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार अनेक नवीन धोरणात्मक निर्णय घेत असल्याचं केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रीजीजू यांनी म्हटलं आहे फिक्कीनं आयोजित केलेल्या दहाव्या जागतिक क्रीडा परिषदेमध्ये ते काल बोलत होते

क्रीडा स्नेही समाज तयार करण्याच्या केंद्र सरकारच्या उपक्रमाला हातभार लावण्यासाठी उद्योजक व्यावसायिक आणि कंपन्यांनी पुढे यावं असं आवाहन त्यांनी केलं

दोन्ही संघांच्या शिविरात तसंच हॉटेलवरील कर्मचाऱ्यांना कोविड ची लागण झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं क्रिकेट साऊथ आफ्रिका आणि इंग्लंड वेल्स क्रिकेट बोर्डाने दिलेल्या संयुक्त निवेदनाद्वारे ही घोषणा करण्यात आली आहे

खेळाडूंच्या हितासाठी हा दौरा रद्द करणे गरजेचं होतं असं दोन्ही बोर्डाच्या मुख्य अधिका्यांनी म्हटलं आहे

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पण कोरोना विरुद्धचा लढा अजून संपलेला नाही म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार